प्रजासत्ताक दिनाचा म्ख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्वीकारतील

प्रजासताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभाग घेणार आहेत कोणताही अन्चित प्रकार घडू नयेत याकरता चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे देशाच्या एकाहत्तराव्या प्रजासताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उददेशून भाषण करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्याचप्रमाणे दरदर्शवर देखील राष्ट्रपतींच्या भाषणाचं प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही ठिकाणी प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीमधून भाषण होणार आहे त्यानंतर प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद प्रसारित केला जाईल आकाशवाणीवर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अन्वाद प्रसारित होणार आहे या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी पावणेसात वाजता तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र रात्री नऊ वाजुन पन्नास मिनिटांनी प्रसारित केलं जाणार आहे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीनं ख रदारीचा उपाय घेण्यात आला आहे मं ई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरदवारे तपासणी केली जात आहे

कोरोना विषाणूंचे नमूने तपासण्यासाठी महाराष्ट्रात पृणे इथं असलेली राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था सज्ज आहे तसंच आवश्यकता असेल तर देशातल्या आणखी दहा तपासणी केंद्रांमध्ये या विषाणूंचे नम्ने तपासले जातील असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं प्रकाश शिक्षण संस्थेचं वैद्यकीय महाविदयालय ोगस असल्याचा अहवाल चौकशी समितीनं मेडिकल कौंसिल आँफ इंडियाला सादर केला आहे या रुग्णालण्याची परवानगी आणि प्रमाणपत्र रदद करावं अशी शिफारसही समितीनं आपल्या अहवालात केली आहे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने जे

संजय पिजले आणि जीएस मेडीकल काँलेज सर्जरी विभाग प्रम्ख डॉ राजीव सातोसकर यांच्या समितीने या महा विद्यालयाची न्कतीच तपासणी केली होती त्यावेळी आढळून आलेले गैरप्रकार या अहवालात नमूद करण्यात आले आहेत

जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची पैठक झाली

टेंभू जलसिंचन योजनेच्या सर्व अपूर्ण कामांना आणि शेवटच्या सहाव्या टप्प्याला राज्य सरकारनं तत्वतः मंज्री दिली आहे मृं ईत मंत्रालयात काल झालेल्या उच्चस्तरीय पैठकीत या तचा निर्णय घेण्यात आला

महाराष्ट्रात म्ं ई गोवा महामार्गावर माणगावापासून जवळच असलेल्या कळमजे गावातल्या प्लावरुन आज पहाटे एस टी

टी दापोलीच्या दिशेनं जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली

वाशिम जिल्हा कृषी विभाग आणि सीताफळ महासंघाच्या वतीनं काल राज्यस्तरीय सीताफळ परिषदेचं आयोजन केलं होत

औरंगाबाद इथं छत्रपती शाह महाराज शिक्षण संस्थेमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे